राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जलक्रीडांना परवानगी देतानाच यासंदर्भातील आदर्श मानक कार्य प्रणाली गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचं या आदेशात सांगण्यात आलं आहे तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी देखील पर्यटन विभागाकडून मानक प्रणाली जारी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं

यावर्षांपासून युवा शेतकरी आणि शास्त्रज्ञांसाठी कृषी संशोधक या नव्या पुरस्कारांचा समावेश केला असून काही पुरस्कारांचे निकष बदलले असल्याचं त्यांनी सांगितलं

त्यात पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जिजामाता कृषिभूषण पुरस्कार वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार सेंद्रिय शेती पुरस्कार उद्यानपंडीत पुरस्कार आणि शेतिनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे कृषिमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठीचे पात्रता निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढवायला मान्यता देण्यात आली जमिनीखालीलपाण्याचाउपसामोठ्याप्रमाणावरझाल्यानंभूजलाचीपातळीकमीहोतआहे यासाठीपाणीपुरवठा कृषीआणिजलसंधारणविभागांनीक्वित्रयेऊनकाम करावं असेनिर्देशमुख्यमंत्रीउद्घवठाकरेयांनीदिलेआहेत अटलभूजलयोजनेचंसादरीकरण त्यांच्यानिवासस्थानीझालं

जलसंधारणआणिपुनर्भरणाच्यायोजनाप्रभावीपणेअंमलातआणाव्यात शिवकालीन जलसाठ्यांचंपुनरुज्जीवन करावं तसंच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं सर्वसामान्य जनतेला भू जल स्तर वाढवण्याच्या कार्यात सहभागी करुन घ्यावं अशा सूचना त्यांनी केल्या

नाशिकमधल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात विविध विद्याशाखांचं महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करण्यासाठीची मान्यता अंतीम टप्प्यात असून लवकरच कामकाज सुरू होईल अशी माहिती प्रति कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे ते काल आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एनलाईन अधिसभा बैठकीतबोलत होते कुलगुरु डॉ दिलीप म्हैसेकर प्रति क्लगुरु डॉ मोहन खामगांवकर क्लसचिव डॉ कालिदास चव्हाण बैठकीला उपस्थित होते विद्यापीठाच्या लातूर शिल्या विभागीय केंद्राला शासनानं नुकतीच मान्यता दिली असून विद्यापीठात नवनवीन संशोधनाला चालना देण्यासाठी प्रस्तावित महाविद्यालयाचं काम लवकरच सुरू होणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात विकास कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यांनी काल बीड जिल्ह्यात रखडलेल्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्कतेनं आणि गांभीर्यानं प्रयत्न करण्याची गरज मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना यंदाचा राष्ट्रप्रेरणा पुरस्कार मिळाला आहे वीर विली वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा पुस्स्कार दिला जात आहे

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या देशभरातल्या निवडक मान्यवरांना राष्ट्रप्रेरणा पुरस्कार घोषित करण्यात आले किशोरी पेडणेकर यांना उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरी राष्ट्रीय कार्यामध्ये अतुलनीय योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोविडकाळातसगळेचउद्योगआर्थिकसंकटातअसताना कामगारसंघटनांच्यासहकार्यानंबंदरआणिकामगारहिताचेनिर्णयघेऊअसंमुंबईपोर्टट्रस्टचेअध्यक्षराजीवजलोटायांनीस्पष्टंकेलंआहे

रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे

राज्यात गारठा वाढत आहे परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तिसऱ्या दिवशीही कायम असून आज पहाटेचं तापमान साडेपाच अंश सेल्सिअस तिकं होतं शहर आणि जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढू लागल्यानं सकाळी सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे

यामूळे थंडीचा कडाका वाढला आहे गावोगावी सकाळी नागरिक रस्त्यावर शेकोट्या पेटवत आहेत

सकाळीआणिसंध्याकाळीमुंबईकरांनाकमालीचागारवाजाणवतआहे

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोँड मनमाड रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली या मार्गावरच्या सर्व रेल्वेगाड्या मागच्या स्थानकांवरच रोखल्या आहेत अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी आणि श्रीगोंदा पोलिसांनी दूर्घटनास्थळी धाव वेतली रेल्वेमार्ग दुरुस्त व्हायसा वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक बराच काळ ठप्प राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याबाबतची फिर्याद शाखा अधिकारी मारूती रंगनाथ औटी यांनी दिली आहे आरोपींनी स्वतच्या अधिकाराचा गैरवापर करुन अवास्तव आणि खोटे कर्ज प्रकरण मंजूर केलं त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी अफरातर आणि फसवणुक केली आहे असं या फिर्यादीत म्हटलं आहे

श्रीराममंदिर उभारणीसाठीच्या लढ्याचा समग्र आढावा घेणारं पुस्तक हे संदर्भ ग्रंथ म्हणून वापरलं जाईल